याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज सुरु केली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यीय समितीनं मध्यस्थी प्रक्रियेचा प्रगती अहवाल सादर केला आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढं या प्रकरणाची सुनावणी होत आहे ठाणे शहरातल्या ढोकळी परिसरात आज पहाटे मैला प्रक्रिया टॅंकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले प्राइड प्रेसिडन्सी लग्झरिया या इमारतीच्या संकुलात हा टॅंक असून त्याच्या सफाईचं काम करण्यासाठी आठ कामगार आत उतरले होते हे कामगार आत गुदमरल्याची माहिती कळताच अम्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाच जणांची सुटका केली या पाच जणांना घोडबंदर रोड इथल्या मेट्रो रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा जव्हार विक्रमगड तलासरी या तालुक्यांमध्ये सध्या पाणी टंचाईचं तीव्र संकट आहे इथल्या पाड्यांमधल्या रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे विहिरींनी सुद्धा तळ गाठला आहे त्यामुळे नागरिकांना मैलोनमैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे इथल्या नागरिकांना नाईलाजास्तव ओहळ आणि डबक्यांमधलं दूषित पाणी प्यावं लागत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यात दुष्काळ निवारणासंबंधी तक्रारींच निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पेयजल टंचाई निवारण नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे

गरजूंनी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध वज्ञेश्वरी मंदिरात सशस्त्र दरोडा घातल्याची घटना आज पहाटे घडली गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे मंदिर येतं चार ते पाच दरोडेखोरांनी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवलं आणि मंदिरातल्या दानपेट्या फोडून ऐवज लंपास केला यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत

या बारा जणांविरोधात प्राणीछळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपा शिवसेनेसह मित्रपक्षांची महायुती कायम राहील असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं ते काल जालन्यात बातमीदारांशी बोलत होते भाजपा आणि शिवसेना एकाच विचारधारेचे पक्ष असून काही किरकोळ बाबी सोडल्या तर आमच्यात कधीच मतभेद नव्हते असं ते म्हणाले

येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील मात्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे